उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन आज जागतिक क्षयरोग दिन सर्वत्र पाळण्यात येत आहे

प्रशिक्षणाला अन्पस्थित असलेल्या कर्मचा यांना जिल्हाधिका यांकडून नोटीस बजावण्याच्या सूचना आणि वाशिम जिल्हयातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान घेण्यात आलं

जगाचं लक्षय वेधून घेणारं केंद्र तसंच नवनव्या संधी उपलब्ध करून देणारं केंद्र अशी ओळख असणारा आरत देश हा जलद आर्थिक प्रगति करणारा देश असून यासाठी देशाच्या वैजानिकांना श्रेय दिलं गेलं पाहिजे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड् यांनी केलं ते आज सकाळी गोवा इथं डोनापावला या राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेच्या परिसरात तिथल्या कर्मचारी आणि संशोधकांना संबोधित करत होते व्यंकय्या नायडू यांनी देशाच्या आरोग्य आणि संपत्तीसाठी वैज्ञानिकांनी योगदान घ्यावं असं आवाहनही यावेळी केलं लोकसभा निवडण्कीसाठीच्या पहील्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना देशभरात वेग आला आहे

आरतीय जनता पार्टीनं काल उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली

नांदेड इथून कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचैरे यांनी शिर्डी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे

याबाबत सर्व संबंधितांनी कायदेशीर तरतूदीचे पालन करुन निवडणूक कामाला सहकार्य करावेए असे आवाहन निवडण्क अमरावतीच्या कक्षातर्फे करण्यात आले आहे

याकडे सर्व राजकीय पक्ष निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक आणि मालकाचे लक्ष वेधण्यात आले आहे वरील कलमाच्या कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दोन हजार रुपयापर्यंत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे लोकसभा निवडण्कीसाठी एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेकडे अग्रेषित असताना जिल्हा प्रशासन देखील प्रत्यक्ष मतदानाच्या तयारीला लागले आहे आज चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि मतदान केंद्रावरील प्रमुख अधिकाऱ्यांचे मतदानासाठी प्रत्यक्ष मशीन कशी तयार करायची याचे प्रशिक्षण जिल्हा नियोजन भवनामध्ये पार पडले या कार्यक्रमाला तज्ञ प्रशिक्षक देखील उपस्थित होते त्यांनी मतदानासाठी ईव्हीएम मशीन कशा पद्धतीने तयार करायची याचे प्रशिक्षण उपस्थित अधिकाऱ्यांच्या समक्ष दिले आणीबाणीच्या वेळी गोंधळ न उड् देता कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा तसेच मतदार आणि पक्षीय प्रतिनिधीच्या या आक्षेपांना सामोरी जाताना निवडणूक आयोगाच्या काय सूचना आहेत याबाबतही या बैठकीमध्ये मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि मतदान केंद्रांची जबाबदारी असणारे कर्मचारी उपस्थित होते

आगामी लोकसभेच्या निवडणुकी करिता ब्लडाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या निवडणुकिच्या दिवसांमध्ये तिरंगी लढतीचे चित्र पाहायला मिळणार आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनाए आणि पीपल्स रीपब्लीकॅन पार्टीचे संयुक्तिक उमेदवार माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते डॉ

या रोगाबद्दल जनजागृती करून याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो भारतात क्षयरोगानं मृत्यूम्खी पडणाऱ्या एच आय व्ही

राज्यासह नागप्रात क्षय रोग जागृती बाबत अनेक कार्यक्रम घेण्यात आले नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं टाटा ट्रस्ट आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्याने क्षयरोग जनजाग़तीसाठी सकाळी वॉकथानचे आयोजन करण्यात आलं होतं लोकसभेच्या सार्वत्रिक निवडण्कीसाठी नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील मतदानासाठी पहिल्या प्रशिक्षणाला स्रुवात झाली आहे या प्रशिक्षणाला अन्पस्थित असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शो कॉज नोटीस देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडण्कीसंदर्भात विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मृदगल यांनी घेतला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडण्कीसाठी मोठ्या प्रमाणात मन्ष्यबळाची आवश्यकता आहे यासाठी पहिले प्रशिक्षण अनिवार्य असून या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी अन्पस्थिती नोंदविली असल्यामुळे अन्पस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शो कॉज नोटीस देण्याच्या सूचना बैठकीत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात कॉग्रेस पक्षातर्फे आज लोकसभा निवडण्कीसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी विदर्भातील अकोला मतदार संघासाठी हिदायत पटेल रामटेकसाठी किशोर गजबिये तर चंद्रपूरसाठी सरेश धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली

सुरवातीला सकाळी मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली दुपारी मतदानाचा वेग मंदावला होता

जिल्हयातील आर्वी आष्टी कारंजा देवळी हिंगणघाट सम्द्रप्र सेलू आणि वर्धा या आठही तालुक्यात मतदान शांततेत पार पडलं

काही किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले

या मतदार संघाविषयी अधिक माहिती देत आहेत रामटेकचे निवडणुक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके

यात पंजाबच्या सीमा राणीला रौप्य आणि दिल्लीच्या राजक्मारीला कांस्य पदक मिळाले